उपम्ख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही तरतूद जाहीर केली आणि साखर उद्योगाच्या बदलत्या स्वरुपाचे वास्तविक दर्शन घडवणारे हे ऐतिहासिक संग्रहालय ठरेल असा विश्वास व्यक्त केला यामुळे चालू आर्थिक वर्षातच या संग्रहालयाचे काम सुरु होईल हे स्पष्ट झाले आहे याशिवाय पुण्याजवळच्या पुरंदर तालुक्यात उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे त्यामुळे चालू आर्थिक वर्षात या विमानतळासाठीची अंतिम जागा निश्चित होऊन भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लसीकरणातला सहभाग अत्यंत मोलाचा ठरणार आहे पण वेल्हे जुन्नर आणि भोर तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आधीच स्थानिक रुग्णांचा ताण असताना लसीकरणाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवणे चिंतेची गोष्ट ठरणार असल्याने लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरु करणे गरजेचे आहे सातारा जिल्ह्यातल्या तापोळासारख्या दुर्गम भागातही स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकड्रन सांगण्यात आले आहे पुणे शहरातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने शिवाजीनगरचे दळवी रुग्णालय आणि रक्षकनगर स्टेडियमचे कोरोना निगा केंद्र मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

कोरोनाचा प्राद्र्भाव वाढत असताना रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी महापालिकेतर्फे हे नियोजन करण्यात आले आहे

याबद्दल आयुक्तांची भेट घेऊन चव्हाण यांनी त्यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीतर्फे सिंहगड किल्ला आणि अक्कलकोट येथे नव्याने रिसॉर्ट बांधण्यात येत आहेत

येत्या पंधरा दिवसांत हे दोन्ही रिसॉर्ट सुरू होतील अशी माहिती एमटीडीसीचे पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या वतीने डॉ तुषार निकाळजे यांच्या विद्यापीठ समजून घेताना या पुस्तकाच्या ब्रेल लिपीतल्या आवृत्तीचे प्रकाशन आज करण्यात आले यामुळे अंध विद्यार्थी पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हे प्स्तक उपयोगी ठरेल असे मत पूना व्लाईंड असोसिएशनचे विश्वस्त धनराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले

भारतीय टेबल टेनिस महासंघाची निवडणूक हरियाणा येथे पार पडली यात आगामी पाच वर्षांसाठी पुण्याच्या राजीव बोडस यांची उपाध्यक्षपदी आणि प्रकाश तुळपुळे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली निवडण्कीच्या निरीक्षकपदी सेवानिवृत्त न्यायमूर्ती रणजीत सिंग यांनी काम पाहिले प्ण्यात आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत आज झालेल्या अंतिम पात्रता फेरीत सोहा सादिक निधी चिल्रमुला आरती मुनियन अलीन कोमर फरहात श्राव्या चिलकलाप्डी श्रेया तातावर्ती या सहा भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला महाराष्ट्राच्या तेजस्वी काटेला पराभवाचा धक्का बसला हवामान आज दिवसभर शहर आणि परिसरात आकाश निरभ्र होतं

हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला असाच पुढे सुरू ठेवायचा आहे त्यामुळे मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार